प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं भाजपा पक्ष कार्यकर्त्याना सरकारचे विकास कार्य सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन भारत आणि पाकिस्ताननं कर्तारपूर मार्गिकेच्या समझोत्यावर केल्या स्वाक्ष या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीला पुन्हा एकदा बहुमत मिळताना दिसत असून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीनंही गेल्या वेळेपेक्षा चांगलं यश मिळवल्याचं दिसून येत आहे

वंचित बहुजन आघाडी मनसे जनसुराज्य स्वाभिमानी शेतकरी आहेत संघजा प्रहार आणि माकपा यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली आहे राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांवरुन जनतेने दिलेल्या स्पष्ट कौलाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे उद्दव ठाकरे त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल यावर मात्र अद्याप प्रश्रचिन्ह आहे

शिवसेना आणि भाजपामधल्या बंडखोरांमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फाक्रा बसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाजिं आहे

भाजपा शिवसेना युतीचा सत्तेचा उन्माद जनतेला आवडला नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निकालासंदर्भात दिली

आपण जनेतेने दिलेला निर्णय स्वीकारला असून महाआघाडीतल्या पक्षांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सहयोगी पक्षांना धन्यवाद दिले जनतेने पक्षांवर केलेल्यांना पाठिंबा दिलेला नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी साता यात श्रीनिवाद पार्शील यांच्या विजयाबद्दल दिली शिवसेनेने भाजपला बाजूला करण्याची मानसिकता दाखवल्यास आमच्या नेत्यांशी बोलून आम्ही राज्यात सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करू असं सुतोवाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं ते संगमनेर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते

हरयाणा विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल स्पष्ट नाही

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमाग यांनी पो

लोक काम रांग मतदारसंघात विजय मिळावला हिमाचल प्रदेशमधे भाजपाला दोन्ही जागावर विजय मिळाला पुदुचेरीमधे कामराजमधे निवडणूक झाली तिथे काँग्रेसच ए जॉन कुमार निवडणून आले केरळात पाच ठिकाणी निवडणूक झाली त्यात काँग्रेस आणि मार्क्सवादी पक्षाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या मुस्लिम लीगला एके ठिकाणी यश मिळालं अरुणाचल प्रदेशमधे खोसा विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार चकत अबोह निवडणून आले आहेत तमिळनाडूमघे विक्रावंडी मतदारसंघात अखिल भारतीय अण्णा द्रमुक पक्षाला यश मिळालं तेलंगणामधे एके ठिकाणीच निवडणूक झाली तिथे तेलंगण राष्ट्र समितीचे एस

उत्तर प्रदेशात पाच ठिकाणाचे निकाल जाहीर झाले असून चार ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर एक जागा समाजवादी पार्टीला मिळाली आहे बिहारमधे पाच मतदारसंघात निवडणूक झाली त्यातले चार निकाल जाहीर झाले आहेत दोन जागांवर राजद तर एमआयएम एका जागी यशस्वी झाले आहेत एके ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला मध्य प्रदेशात झाबुवा मतदारसंघात काँप्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत गुजरातमधे सहा मतदारसंघांमधे निवडणूक झाली त्यातले तीन निकाल जाहीर झाले आहेत काँग्रेसला दोन जागा तर भाजपाला एक जागा मिळाली आहे पंजाबमधे सर्व चार ठिकाणाचे निकाल जाहीर झाले आहेत काँप्रेसला तीन आणि शिरोमणी अकाली दलाला एक जागा मिळाली आहे आसाममधे चार पैकी एका ठिकाणाचा निकाल जाहीर झाला आहे तो भाजपाच्या परड्यात पडला आहे

तर राष्ट्रीय लोक तांत्रिक पार्शीवे नारायण बेनिवाल खिंवसर मतदारसंघात विजयी झाले आहेत छत्तीसगडच्या चित्रको मतदारसंघात कॉंग्रेसचे राजमन वेंजाम विजयी झाले आहेत

यामधे मुंबई पुणे नागपूर आणि चंदिगडचे तज्ज्ञ विश्लेषक रेडिओ ब्रिजद्वारे सहभागी होतील हा कार्यक्रम एफ एम गोल्ड तसंच अतिरिक्त लहरींवरही प्रसारित होईल भारत पाकिस्तान दरम्यान कर्तारपूर मार्गिका सुरू करण्याबाबत आज करारावर स्वाक्ष या झाल्या डेरा बाबा नानक मधल्या झिरो पॉई इथं इथं आंतरराष्ट्रीय सीमांलगत दोन्ही देशांदरम्यान हा करार झाला यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय संरक्षण मंत्रालय गृह मंत्रालयाचे अधिकारी तसंच पंजाब सरकारचे प्रतिनिधी उपस्थित होते ही मार्गिका सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत खुली राहणार असून त्यासाठी केवळ वैध पारपत्र यात्रेकरुकडे असणं आवश्यक राहील असं गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव एस सी एल दास यांनी माध्यमांना सांगितलं

यामतदानासाठी मतपत्रिका वापरण्यात आल्या असून मतमोजणी चालू आहे एक हजाराहून जास्त उमेदवार रिंगणात आहेत परंतु नॅशनल कॉन्फरन्स पी डी पी पीपल्स कॉन्फरन्स कॉंग्रेस इत्यादी पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार घातला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या प्रत्येक नागरिकांपर्यंत सुविधा पोहचवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे लाभ जनतेपर्यंत खात्रीलायकरित्या पक्ष कार्यकत्र नी पोहचवावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज वाराणसी या त्यांच्या संसदीय मतदारसंघातील पक्ष कार्यकत्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बोलत होते